गृहसचिव राजीव गौबा यांनी त्यांचं स्वागत केलं

किशन रेड्डी आणि नित्यनंद राय यांनीही आपल्या राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला राजनाथ सिंह यांनीही आज संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्विकारला यावेळी तीनही दलाचे लष्कर प्रमुख बिपीन राऊत वायूदलाचे प्रमुख बि एस धनोआ आणि नौदल चिफ एडमिरल यावेळी उपस्थित होते त्याआधी सिंह यांनी नवी दिल्लीतल्या युद्ध स्मारकाला भेट देऊन शहिदांना अभिवादन केलं राष्ट्रीय स्रक्षा मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय पर्यावरण वन आणि पर्यावरण बदल मंत्रालयाचा तर बाबूल स्प्रियो यांनी राज्यमंत्री पदाचा पदभार आज स्विकारला पर्यावरण संरक्षण आणि यासंबंधी समस्या सोडवायला सरकारचं प्राधान्य राहील असं जावडेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणबदल विषयक भारताची भूमिका पॅरिस परिषदेत अंत्यंत ताकदीनं मांडल्याचं जावडेकर यावेळी म्हणाले पर्यावरणाचं जतन करण्यात विकासाचा कधीही अडथळा आला नाही असं ते म्हणाले पर्यावरणाचं जतन आणि विकास या दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या करण्यावर आपल्या मंत्रालयाचं भर राहिल असं जावडेकर यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज अधिकृतपणे कषी आणि कषी कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला परषोतम रुपाला आणि कैलाश चौधरी यांनीही आज राज्यमंत्री मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर तोमर यांनी आज नवी दिल्लीतील कृषि भवन इथं त्यांच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केली होती

कृषी व्यापार स्लभ करण्यासाठी ई नामला बळकट व जलद परीक्षण करण्यावरही त्यांनी जोर दिला नरेंद्र मोदी सरकारने पहिल्या कॅबिनेट बैठकीत पीएम किसान समिती निधी योजनेला मंजूरी दिली होती तसंच शेतकऱ्यांकरिता प्रधानमंत्री किसान पेंशन योजनाही मंजूर करण्यात आली होती असंही तोमर या बैठकीत म्हणाले मान्सून आणि द्ष्काळ परिस्थितीम्ळे उद्भवणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिक परिश्रम घेण्याचं तोमर यांनी आवाहनही केलं काँग्रेस संसदिय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड झाली आहे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज दिल्लीत झाली या खासदारांनी संसदेच्या आगामी अधिवेशनातली पक्षाची रणनिती ठरवली पक्षाध्यक्ष राहल गांधी यांनी मतदारांचे तसंच पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले आपण संविधानाच्या बाजूने लढत आहोत हे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांने लक्षात ठेवावं असंही राहल गांधी यांनी या बैठकीत सांगितलं राहल गांधीनी पक्ष्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे हा निर्णय काँग्रेस समितीने अगोदरच फेटाळला आहे पक्षाला प्न्हा उभारी देण्यासाठी कोणत्याही पातळीवर बदल करायचे अधिकारही पक्षसमितीने राहूल गांधीना दिले आहेत ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्रणेत छेडछाड होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं माजी म्ख्य निवडणूक आय्क्त एस वाय क्रेशी यांनी सांगितलं मात्र आयोगानं विरोधी पक्ष किंवा लोकांच्या मनात असलेल्या शंकांचं निराकरण केलं पाहिजे असं ते म्हणाले न्कत्याच झालेल्या लोकसभा निवडण्कीत विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटची छेड झाल्याचा आरोप आयोगानं फेटाळून लावला होता पीटीआय वृतसंस्थेला बंगळुरु इथं क्रेशीनं सांगितलं की लोकांचा विश्वास कायम राखायला हवा ईव्हीएम मशीनमधे बरेच स्तर टप्पे असल्यानं त्यात छेडछाड शक्य नसल्याची माहिती त्यांनी दिली

यूपीए सरकारच्या काळात हवाई क्षेत्रासंदर्भात झालेल्या गैरव्यवहारांमधे दीपक तलवारची भूमिका असल्याचा संशय ईडीला आहे याप्रकरणी दीपक तलवार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ग्न्हा दाखल करण्यात आला आहे यूपीए सरकारच्या काळात प्रफुल्ल पटेल केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असताना दीपक तलवार सातत्याने त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली दीपक तलवार यांनी परदेशी हवाई कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केलं होतं त्याम्ळेच एअर इंडिया कंपनीचं मोठं न्कसान झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे जम्मू काश्मिर इथं विविध दहशतवादी संघटनांमधे कार्यरत असलेल्या पाच तरुणांनी हिंसेचा मार्ग झुगारुन आत्मसमर्पण केलं कूलगाम पोलीस आणि या तरुणांच्या क्ंट्बियांच्या संय्क्त प्रयत्नांतून हे तरुण म्ख्य प्रवाहात सहभागी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली सुरक्षेच्या कारणामुळे या तरुणांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे जीएसपी म्हणजेच जनरलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरैंस या अंतर्गत मिळणारे लाभ हे विकसीत देशांकडून विकसनशील देशांना मिळणारे सर्वसामान्य लाभ आहेत या समस्येवर उपाय शोधण्यासाठी अमेरिकेसोबत द्विपक्षीय चर्चा करण्याची तयारी भारताने दाखवली होतीस परंतू अमेरिकेने एकतर्फी निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया भारताने दिली आहे जीएसपी अंतर्गत भारताचा विकसनशील लाभार्थी देश हा दर्जा काढून घेण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे यावर भारताच्या व्यापार मंत्रालयाने एक प्रसिद्धी पत्रक काढून प्रतिक्रिया दिली राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर भारत तडजोड करणार नाही तसंच आर्थिक आघाडीवर अमेरिकेशी असलेले संबध राखेल असं या पत्रकात म्हटलं आहे भारत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया या चार आशियाई देशांनी एकत्र येऊन इंडो पॅसिफिक क्षेत्रात नियमाधारीत व्यवस्थेच्या संरक्षण आणि प्रोत्साहनासाठी आसियन देशांनी आखून दिलेल्या तंत्राला आपला पाठींबा जाहीर केला आहे या क्षेत्रात चीन आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचा प्रयत्न करत आहेत बँकॉक इथं झालेल्या बैठकीत या चारही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा व्यापार आणि नेव्हिगेशनचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याबाबत चर्चा केली

हल्लेखोर त्याच कार्यालयातला कायम कर्मचारी असल्याचा पोलीसांना संशय आहे पोलीसांनी प्रत्य्तरात केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला

हवामान विभगानं सांगितलं की मान्सूननं अरबी समुद्राच्या दक्षिण भाग तसंच बंगालची खाडी अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांच्या नैऋत्य आणि आग्नेय आग व्यापला आहे येत्या दोन तीन दिवसांत तो आणखी प्ढे सरकण्याची शक्यता आहे पंजाब हरयाणा चंदीगड दिल्ली राजस्थान उत्तरप्रदेशचा दक्षिण भाग मध्यप्रदेशचा उत्तर भाग आणि झारखंडच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्याचं भारतीय हवामान विभागाचे प्रम्खा एम मोहापात्रा यांनी सांगितल ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित यावर्षी राष्ट्रीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी कैंद्रानं दिल्ली शिमला म्हैसूर अहमदाबाद आणि रांची या पाच शहरांची निवड केली आहे प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची सलग द्स यांदा निवड झाल्यावर सरकारनं हाती घेतलेला हा पहिलाच भव्य जाहीर कार्यक्रम आहे

तेलंगणात उद्या होणा या स्थापनादिनानिमित सर्व तयारी पूर्ण झाली आहे

दरवर्षी हा दिवस सार्वजनिकरित्या साजरा केला जातो हैदराबाद इथं मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे

राज्यातून सर्व कायदेमंडळ सरकारी कार्यलय आणि सार्वजनिक ठिकाणी तेलंगणा स्थापना दिन साजरा होणार आहे

त्याआधी श्रीलंकेचा डाव झटपट गुंडाळताना न्यूझीलंडच्या मॅथ्यु हेन्नी आणि लॉकी फर्ग्युसननं प्रत्येकी तीन गडी बाद केले यंदाच्या इंग्लंड भारत स्टार्ट अप पारितोषिक सोहळ्यात भारतीय स्टार्ट अप कंपन्या ओला आणि ओयो सारख्या इतर काही महत्वाच्या कंपन्यांना नामांकन मिळाली आहेत